या संस्थेच्या अमृत महोत्सवानिभित्त नवी दिल्लीत आयोजित समारंभात ते आज बोलत होते महिलांमध्ये अर्थ साक्षरता वाढीला लागली तर त्यामुळे सकारात्मक सामाजिक बदल घडून येतील असा विक्वास त्यांनी व्यक्त केला देशातल्या युवकांमध्ये कौशल्य विकास घडवून आणण्यासाठी संस्थेला प्रयत्न करता येतील अशी सूचनाही त्यांनी केली उद्योगसुलभता वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत असं राष्ट्रपतींनी नमूद केलं नाणार प्रकल्प काहीही झालं तरी होऊ देणार नाही या भूमिकेवर आपण ठाम असल्याचं शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे यांनी सांगितलं ते आज पुण्यात शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या बैठकीत बोलत होते नाणारमध्ये येणार असलेल्या रिफायनरीमुळे विध्वंस होणार आहे असं ते म्हणाले

नोटाबंदी एका क्षणात झाली तसं राम मंदिर का होऊ शकत नाही असं ते म्हणाले विद्यापीठांचा गोंधळ टाळण्यासाठी महाविद्यालयात भगवदगीता वाटपाचा विषय काढण्यात आला त्यापेक्षा निकाल वेळेवर लावा असं ठाकरे म्हणाले मुंबईत जागोजागी पडलेल्या खड्ड्यांबद्दल प्रश्न विचारला असता खड्डयांची जबाबदारी सर्वांचीच असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं पक्षानं उमेदवारी नाकारलेल्या बंडखोरांनी सांगली महापालिका निवडणूकीसाठी अपक्ष आघाडी स्थापन केली आहे

सर्व उमेदवारांना एकच चिन्ह देण्याची विनंतीही या पॅनेलनं निवडणूक आयोगाकडे केली असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अपक्ष आघाडीला पाठिंबा दिला आहे

ज्या ज्या मार्गानं दूध पुरवठा केला जाईल त्या मार्गावर दूध पुरवठा रोखण्याचा धाारा देण्यात आला असून उत्तर महाराष्ट्रातून नाशिक मार्गे जाणारं दूध तसंच गुजरातहून दूध अडवण्यात येणार असल्याचं संघटनेचे राज्य प्रवक्ते संदीप जगताप यांनी आज नाशिक ध्वे सांगितलं या आंदोलनात द्धाचा एकही थेंब रस्त्यावर सांडला जाणार नाही शेतक यांनी गावातच दूधाची विक्री करावी किंवा आश्रमशाळा वसतिगृहातल्या मुलांना त्याचं वाटप करावं असं आवाहनही त्यांनी केलं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यानं लोणंद श्वला मुक्काम उरकून आज द्पारी एक वाजता तरङ्गाव कडे प्रस्थान केलं तरड़गाव कड़े जाताना प्रथेप्रमाणे पालखी सोहोळयातलं पहिलं उभं रिंगण दुपारी चारच्या सुमारास चांदोबाचा लिंब अँ पार पडलं माऊलीच्या हिरा या अक्षाचं पुणे क्रिं निधन झाल्यानं यंदा पहिल्यांदाच राजा या अक्षानं धाव घेत पालखी सोहोळयातलं पहीलं उभं रिंगण पूर्ण केलं दरम्यान लोणंद जवळ शिक्षण मंत्री विनोद तावडे हे वारीत काही वेळा साठी सहभागी झाले होते

जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी ही माहिती दिली आहे

ा सेक्ट्रॉनिक्स आणि दूरसवाद संस्थेच्या वतीन आयोजित शाधित तत्रज्ञानातले समकालीन कल या विषयावरच्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेला आजपासून मुंबईत सुरुवात झाली शांती स्वरुप भटनागर पुरस्कार विजेते प्राध्यापक डॉ शुभाशीष चौधुरी यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं या परिषदेत शाश्वत तंत्रज्ञानवर शोध निबंध सादर केले जाणार आहेत कुपोषणविरुद्ध सुरू असलेल्या लढयाला अधिक व्यापक रूप देऊन त्यात जनतेचा सहभाग वाढवावा यादृष्टीनं महिला आणि बालकल्याण मंत्रालयानं पुढाकार घेतला आहे याअंतर्गत प्रत्येक राज्यांना जिल्ह्याजिल्ह्यात आहारविषय माहिती देणाऱ्या प्रवक्त्याची नियुक्ती करायचे आदेश मंत्रालयाने दिले आहेत पोषण अभियान या महत्त्वाकांक्षी योजनेला जन आंदोलनाच रूप देण्यासाठी या पोषक आहार प्रवक्त्याची नियूक्ती केली जाईल बालकांना आहारातून मिळणारं पोषणमूल्य किती असावं तसंच गरोदर आणि स्तनदा मातांना मार्गदर्शन कुपोषण अशक्तपणा आणि जन्मतः कमी वजनाच्या बाळांविषयी हे आहार प्रवक्ते जनजागृती करतील रत्नागिरी जिल्ह्यात विर ठिकाणी पावसाचं प्रमाण आज कमी झालं असलं तरी किनारपट्टीवर जोरदार वादळी वाऱ्यांमुळे उधाण आलं आहे राजापूर रत्नागिरीजवळील भाट्ये जयगड आणि गुहागरच्या किनाऱ्यावर तीन ते चार मीटर उंचीच्या लाटा उसळल्यानं किनाऱ्यांची धूप झाली दरम्यान अतिवृष्टीमुळे राजापूर तालुक्यात दरड कोसळल्यानं दोन दिवसांपूर्वी बंद पडलेली अणुस्कुरा घाटातली वाहतूक अजूनही सुरू झालेली नाही दरड बाजूला करण्याचं काम सुरू आहे जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज दुपारी तीनच्या सुमारास पावसानं हजेरी लावली जालना बदनापूर परतूर मंठा तालुक्यात तासभर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला पावसाची संततधार सायंकाळी उशिरा पर्यंत सुरुच होती

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर आजही कायम आहे

पंचगंगा नदीचं पाणी धोक्याच्या श्रारापातळीपर्यंत पोहचल्यानं जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सर्तकतेचे आदेश दिले आहे

सांगली जिल्ह्यात वारणा नदीवरील काखे मांगले पूल पाण्याखाली गेला आहे शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असून अनेक गावांचा सम्पर्क तुटला आहे वारणा धरणाच्या पाणी साठयात सतत वाढ होत आहे

नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा आणि कळवण तालुक्यात अतिसाराची लागण होऊन पाच जणांचा मृत्यु झाला आहे अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज शासकीय विश्रामगृहावर बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला अतिसाराची लागण झालेल्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्यासाठी वैदकीय सेवा प्रवण्याबरोबरच विहीरींना संरक्षक भिंत बांधण्याची कामं वेगानं पूर्ण करण्याचे आदेश महाजन यांनी दिले आहेत तसंच पाच जणांचा मृत्यू झाला असताना त्याबाबत दिशाभूल करणा या जिल्हा आरोग्य अधिका यांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत ब्लडाणा जिल्ह्यातल्या खामगाव शेगाव आणि नांदरा तालुक्यातल्या विविध बँकांच्या एटीएममध्ये भरायच्या रकमा स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याच्या आरोपावरुन पाचजणांविरोधात खामगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली असून चार आरोपी फरार आहेत

फिफा विश्वचषक स्पर्धेत आज तिसऱ्या स्थानासाठी ॅलंड आणि बेल्जियम संघात लढत होईल संध्याकाळी साडेसात वाजता सेंट पिटर्सबर्ग धिं या सामन्याला सुरूवात होईल

स्पर्धेतला अंतिम सामना फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यात उद्या रात्री साडेआठ वाजता खेळवला जाणार आहे थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी

सिंधनं महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे

येत्या दोन दिवसांत कोकण मध्य महाराष्ट् आणि विदर्भात बहतांश ठिकाणी तर मराठवाड़यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता पूणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे याकाळात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे कोकणात तुरळक ठिकाणी अती मुसळधार पावसाची शक्तता वेधशाळेनं व्यक्त केली आहे